संरक्षण दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आज व्हेटरन्स डे

नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेल्या आठवड्यात कॅपिटॉल इमारतीत अमेरिकी काँग्रेसची कार्यवाही सुरु असताना विरोधकांनी इमारतीत घुसून धुडगूस घातला होता या लोकांना भडकावण्यास ट्रंप यांना जबाबदार आहेत असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे या हल्ल्यात पाच जण ठार झाले होते

त्यामुळे अध्यक्षपदावर असतानाच पायउतार होण्याची वेळ ट्रंप यांच्यावर येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल संरक्षणविषयक मंत्रीमंडळ समितीची बैठक झालीत्यात हा निर्णय घेण्यात आला देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय ऐतिहासिक ठरेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटर संदेशातून व्यक्त केला आहे आगामी काळात तेजस हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे तेजसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं असून यापूर्वी असं तंत्रज्ञान भारतीय हवाई दलात वापरलं गेलं नव्हत हिंदुस्तान एरोनॉटीक्सच्या नाशिक आणि बंगळूरू इथल्या विभागात लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी आवश्यक नवीन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत याद्वारे एम के वन ए हे हलकं लढाऊ विमान तयार करून ते भारतीय हवाई दलाला सुपूर्द केलं जाईलअसं राजनाथ सिंह म्हणाले या निर्णयामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं जागतिक आरोग्य संघटना जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाचं मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक आज चीनमधल्या वूहान इथं पोहोचणार आहे वूहानमध्ये पोहोचल्यावर या पथकातले सदस्य विलगीकरणात राहणार आहेत

गेल्या अनेक महिन्यांनंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे हीलोंग ज्यांग प्रांतात काल अणीबाणी घोषित करण्यात आली

सरकारकडं कंपनीनं साडेसोळा लाख डोस दिले आहेत हैदराबादमधून कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक भागीदार यांचे आभार मानले असूनसंपूर्णपणे भारतीय बनावटीची ही लस तयार करण्यात योगदान दिल्याबद्दल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर राष्ट्रीय विषाणू संस्था यांचे आभार मानले आहेत लस भेदभाव दरम्यान राज्यांना लसींचं वितरण करताना कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार हे लसींचं वितरण करण्यात आल्याचं मंत्रालयानं काल केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे सध्या लसींची पहिली खेप दिली आहे आगामी काळात आणखीही लसी दिल्या जातील या संदर्भात भेदभाव केला जात असल्याचं वृत्त निराधार आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे

देशभरात लोहड़ी पोंगल भोगाली बिहू उत्तरायण आणि पौष पर्व अशा विविध नावांनी हा सण साजरा केला जात आहे या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणांच्या माध्यमातून एकमेकांप्रती आत्मीयता सौहार्दाची भावना वृद्धींगत होऊदे अशी कामना मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात व्यक्त केली आहे दरम्यान गुजरातमध्ये मकर संक्राती निमित पतंग उडवण्यास यंदा कोरोना आणि बर्ड फ्लू संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत तसंच पतंगाच्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्षांना वाचवण्यासाठी गुजरात सरकारच्या वतीन करुणा अभियान ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे व्हेटरन्स डे भारतीय संरक्षण दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आज व्हेटरन्स डे साजरा करण्यात येणार आहे

ते आणि त्यांच्यासारख्या वीर जवानांनी देशाच्या सेवेत दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो बेंगळूरू इथल्या हवाई दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त सैनिकांच्या सभेसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग आणि सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत राजधानी दिल्लीत आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल लष्करातील वरिष्ठ निवडक अधिकारी आणि निवृत्त सैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल अस संरक्षण मंत्रालयान म्हटलं आहे

आकाशवाणीच्या यू ट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे

संरक्षण मंत्रालयानं काल ही माहिती दिली दिल्लीच्या चार शाळांमधले विद्यार्थी आणि कोलकाता इथल्या पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्राचे लोककलाकार यात सहभाग घेणार आहेत यातल्या दोन शाळांना आत्मनिर्भर भारत समर्थ भारताचा दृष्टीकोन हा विषय दिला आहे तर अन्य दोन शाळांना फिट इंडिया हा विषय देण्यात आला आहे कोलकाता इथले लोक कलाकार बजासल हे ओडिशाच्या कालाहांडी इथलं लोकनृत्य सादर करणार आहेत

बांग्लादेश दरम्यान या निमित्त राजपथावर होणाऱ्या संरक्षण दलांच्या संचालनात यंदा बांग्लादेशच्या सेनेची एक तुकडीही सहभागी होणार आहे

दुसऱ्या देशाच्यासैन्य दलानं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे

दहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग पसरल्याचं निश्चित झालं आहे असं केंद्रीय पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यउद्योग मंत्रालयानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे